समाज माध्यमांवर भजन कीर्तनासह आषाढी साजरी

कृषी दिन हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांची जयंती काल राज्यात कृषी दिन म्हणून साजरी करण्यात आली

राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते काल नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील साप्ते या गावातून त्याचा प्रारंभ झाला यंदाच्या वर्षी पिकांची उत्पादकता गुणवत्ता आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ या त्रिसुत्रीचा अवलंब करून बळीराजाला समाधानी करण्यासाठी शासन विशेष प्रयत्न करणार आहे अशी ग्वाही भूसे यांनी यावेळी दिली राज्याच्या विविध भागात यानिमित्त झालेल्या कार्यक्रमांवर आधारित हा वृत्तांत शेतकरी बांधवांनी परंपरागत शेती न करता शेती हे शास्त्र आहे त्यांचे तंत्र समजून घेऊन आधूनिक प्रयोग करावेत असं आवाहन जळगाव जिल्ह्याचे संपर्कमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे

कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी समर्पण भावनेने कृषी तंत्रज्ञान प्रसाराचे कार्य करून शेतकर्यां च्या मनात स्थान निर्माण केले पाहिजे असे प्रतिपादन परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ अशोक ढवण यांनी कृषी संजीवनी सप्ताहाच्या उद्घाटनाप्रसंगी केलं शेतकरी बांधव आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण आणि समृद्ध व्हावा यासाठी राज्य शासनाकडून विविध उपक्रम राबवले जात असल्याचं अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी कृषी संजीवनी सप्ताहाचा आरंभ करताना सांगितलं कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून शेती उत्पादन दृप्पट करण्यासाठी उस्मानाबाद तालुक्यातील अंबेजवळगा इथल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोखरा मार्फत प्रयत्न केले जात आहेत प्रकल्पाचे राज्य संचालक विकास रस्तोगी शेतकऱ्यांना यावेळी मार्गदर्शन केलं तर पुण्यातून कृषी आयुक्त सुहास दिवसे विभागीय कृषि सहसंचालक दिलीप झेंडे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे शास्रज्ञ सतिश चव्हाण यांनी क्रॉपसॅप अंतर्गत महीलांच्या भात पीक शेतीशाळेत संवाद साधला शेतकऱ्यांनी थेट ग्राहक विक्रीद्वारे आपली आर्थिक उन्नती साधावी असं आवाहन दिवसे यांनी यावेळी केलं आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह प्रण्याहून प्रशांत जाधव

प्रयोगशिल शेतकरी प्रवीण गाडे यांनी भात लागवड करण्यासाठी तयार केलेल्या रोपवाटीकेची रमेश काकरे यांच्या शेतावर यंत्राद्वारे भात लागवडीचे प्रात्यक्षिक तसेच काळुराम देशमुख यांच्या शेतावर चारसूत्री लागवड तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिकाची या अधिकाऱ्यांनी पाहणी केली जांभूळ इथल्या कृषी सहाय्यक शैला जाधव यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल विशेष गौरव करण्यात आला उस मळी राज्यातील उसाच्या मळीचा वाढता साठा लक्षात घेऊन राज्य सरकारने मळीच्या परराज्यातील आणि परदेशातील निर्यातीवर असलेली बंदी उठवली असून त्यामुळं कारखान्यांना अतिरिक्त निधी उपलब्ध होणार असून अडचणीत सापडलेल्या साखर उद्योगालाही त्यामुळं काहीसा दिलासा मिळणार आहे ऐकूया त्याबद्दलचा हा वृत्तांत गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळं उसाचं अप्रं झालेलं उत्पादन आणि इथेनॉल निर्मितीसाठी लागणारी मळी ची गरज लक्षात घेऊन येत्या सप्टेंबर पर्यंत राज्यातून मळीच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली होती पण आता ही बंदी उठवल्यामुळं शेजारील राज्यात आणि दक्षिण कोरिया व्हिएतनाम यूरोप सारख्या परदेशात मळीच्या विक्रीला खूप वाव मिळणार आहे सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात मळी ला चांगला दर मिळत असल्यानं मळीच्या विक्रीतून मिळणारा पैसा शेतकऱ्यांच्या ऊसबिलाची रक्कम अदा करण्यासाठीही वापरता येणार आहे राज्यातील साखर कारखान्यांकडे उपलब्ध असलेला मळी चा साठा लक्षात घेता किमान अडीच लाख टन मळी ची निर्यात शक्य आहे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनीही निर्यात बंदी उठवण्याच्या या निर्णयाचं स्वागत करताना साखर कारखानदारीपुढील अडचणी काही प्रमाणात दूर होण्यास या निर्णयाची मदतच होईल असं म्हटलं आहे

अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून दरवर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी भाविकांच्या गर्दीने फुलून जाणारी राज्यभरातली मंदिरं काल भक्तांविना सुनीसुनी होती प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या पुण्यातल्या विठ्ठलवाडीच्या विठ्ठल मंदिरात आणि मुंबईच्या वडाळा विठ्ठल मंदिरासह सर्वच विठ्ठल मंदिरांत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विठ्ठल रखुमाईची पूजा अभिषेक करण्यात आला वडाळ्याच्या विठोबाचं दर्शन आरती भक्तांना फेसब्क आणि युट्यूबद्वारे ऑनलाइन उपलब्ध करण्यात आलं होतं कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे विठ्रायाचं प्रत्यक्ष दर्शन घेता येत नसलं तरी भाविकांनी घरोघरी विठ्ठल नाम जपाचा आनंद घेत आषाढी साजरी केली समाज माध्यमांवर ऑनलाइन भजन कीर्तनांचे अनेक कार्यक्रमही रंगले जालन्यामध्ये मात्र श्री आनंदी स्वामी महाराजांच्या पालखी मिरवणुकीची परंपरा यंदाही कायम राहिली मंदिर व्यवस्थापनानं सुरक्षित अंतराच्या नियमांचं पालन करत मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत सजवलेल्या वाहनातून महाराजांची पालखी मिरवणूक काढली आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून प्रसाद पाठक मुंबईहून विनीत मासावकर आणि जालन्याहून बाबा म्हस्के यांच्यासह मंजिरी गानू पुणे टुपाल टपाल खात्यातर्फे टाळेबंदीच्या तीन महिन्यात देशभर साहित्य आणि स्पीड पोस्टची सुविधा पुणे मुंबई नागपूरहून पूरविण्यात येत होती आता साध्या टपालापासून ते पार्सलपर्यंतची सेवा टपाल खात्याच्या रेल्वे मेल सेवेच्या माध्यमातून पुन्हा सुरू झाली आहे कालपासून पुणे सोलापूर मुंबई बंगळूरू या ठिकाणाहून रेल्वे मेल सेवा सुरू झाली आहे

एस टी कोरोना विषाणूच्या प्रदर्भावाच्या पार्श्वभूमीवर एस टी

एसटी महामंडळास आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात यावं यासह विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काल राज्यात एसटी बचाव कामगार बचाव आंदोलन करण्यात आले सोडत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाद्वारे नाशिकमध्ये अल्प तसंच मध्यम उत्पन्न गटांसाठी सदनिका सोडत पद्धतीने वाटप करण्यात येणार आहे

पश्चिम विदर्भात सर्वाधिक लागवड सोयाबीनच्या पिकाची होते गेल्या वर्षी सोयाबीन पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसला होता त्यामुळे बीजोत्पादनावर देखील त्याचा परिणाम झाला पश्चिम विदर्भातील दीड हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत त्यामुळे तिथं हजारो हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणी अटळ आहे अमरावती अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातून जाणाऱ्या परतवाडा धारणी खंडवा इंदूर या आंतरराज्य महामार्गावरील घाट वळणातील ब्रिटिशकालीन पूल खचू लागल्याने प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे

परिणामी अपघात होण्याची शक्यता जास्त आहे दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुल आणि कठड्यांच्या दुरुस्तीला विलंब होत आहे तर काही कामे मंजूर झाली आहेत तर काही ठिकाणी वनविभागाच्या परवानगीला प्रलंबित असून लवकरच सर्व कामे मार्गी लावली जातील अशी माहिती अचलपूर बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता चंद्रकांत म्हेत्रे यांनी दिली दरवाढ नाशिक इथं काल इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँप्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलकांनी घोषणाबाजी केली यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे याना या बाबत निवेदन देण्यात आले उपोषण शेतकऱ्यांना अनुदान मिळावं या मागणीसाठी काल लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभीमानी शेतकरी संघटना आणि बहुजन रयत परिषदेच्या कार्यकर्त्यानी लाक्षणीक उपोषण केलं राज्य सरकारने शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याच्या घोषणेकडे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण करण्यात आलं राहूटी अमरावती जिल्ह्यात सामान्य नागरिकांच्या प्रश्नांच्या निराकरणासाठी गावोगाव राहूटी उपक्रम यापूर्वी राबविण्यात आला आहे कोरोना संकटकाळात लक्षात घेऊन डिजीटल राहुटी उपक्रम राबविणार असल्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी काल सांगितलं राहुटीच्या माध्यमातून विविध विभागांशी निगडित समस्यांचे निराकरण केले जाते

स्टार उस्मानाबाद इथल्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाला केंद्रीय जैवतंत्रज्ञान विभागाच्या वतीने विज्ञान क्षेत्रातील तारांकित महाविद्यालयाचा दर्जा देण्यात आला आहे या माध्यमातून महाविद्यालयातील विज्ञान विभागाच्या विकासासाठी आणि विविध वैज्ञानिक कार्यक्रमांसाठी पुढील तीन वर्षांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशी माहिती प्राचार्य जयसिंगराव देशमुख यांनी दिली आहे कापूस परभणी जिल्ह्यातील शासकीय कापुस खरेदी केंद्रावर कापुस उत्पादकांनी कापुस विक्रीसाठी नोंदणी केलेली आहे मात्र टाळेबंदी आणि पावसामुळे ज्यांना कापसाची विक्री करता आली नाही अशा शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून मोबाईलवर संदेश प्राप्त झाल्याशिवाय कापुस विक्रीसाठी आणू नये असं आवाहन पणन महासंघाचे संचालक पंडीतराव चोखट यांनी केले आहे

या योजनेमुळे जिल्ह्यातील सहा पिकांना विमा संरक्षण मिळणार असून नैसर्गिक आपत्ती किड आणि रोगामुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येणार आहे

हवामान नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी काल रात्री चांगला पाऊस झाला तर धर्माबाद तालुक्यात काल रात्री मुसळधार पाऊस झाला असून तिथ अतिवृष्टीची नोंद झाली आहे

या काळात साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची तसंच जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता असल्यामुळे मुंबईकरांनी सतर्क रहावे असं आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे

आकाशवाणी पणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तूम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार